सध्या राज्यातल्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे भावात मोठी घसरण झाली या पार्श्वभूमीवर काल हा निर्णय घेण्यात आला

नियमित अर्थसंकल्प जुलैमध्ये होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सादर केला जाणार आहे उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि मुंबई विद्यापीठावरचा ताण कमी करण्याच्या उद्देशानं मुंबईतली चार महाविद्यालयं एकत्रित करून नवीन डॉ

राज्यात रस्ते सुरक्षा विषयक कामकाज हाताळण्यासाठी शीर्षसंस्था स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला

ते काल नाशिक जिल्ह्यातल्या पेठ इथं बोलत होते नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला

ग्राहक संरक्षण विधेयकात जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ग्राहक तक्रार निवारण आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे अन्न भेसळ करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूदही या विधेयकात आहे राष्टीय विश्वस्त सुधारणा विधेयक हे स्वमग्न मानसिक पक्षाघात मतिमंद आणि विविध विकलांगता असणाऱ्यांच्या कल्याणार्थ मांडण्यात आलं आहे सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं त्यावर झालेल्या चर्चेनंतर आवाजी मतदानानं ते संमत करण्यात आलं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल लोकसभेत पुरवणी मागण्या सादर केल्या

आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

यासंबंधी सिडको मंडळानं ठराव पारित करून शासन मान्यतेसाठी सादर केला होता त्याला काल राज्य सरकारनं मान्यता दिली यानुसार एकरकमी हस्तांतरण शुल्क आकारणी निश्चित करण्यात आली आहे

औरंगाबादचे वासुदेव मुलाटे यांच्या झाकोळलेल्या वाटा या प्स्तकाला लक्ष्मीबाई टिळक प्रस्कार विधीज्ञ डी

क्षीरसागर प्रस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याचा शासन निर्णय काल प्रसिध्द करण्यात आला आहे जनशक्ती वाचक चळवळ प्रकाशित एका वाडीची गोष्ट या प्स्तकाला श्री ना पेंडसे पुरस्कार जाहीर झाला आहे

दरम्यान विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे राज्यमंत्री अर्ज्न खोतकरअभिनेते अरबाज खान आदी मान्यवरांच्या उपस्थितीत क्रिडा ज्योत पेटवून काल या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं स्पर्धेच्या निमित्तानं काल शहरातून मल्लांची मिरवणूकही काढण्यात आली

देशभरातल्या बँका या संपात सहभागी होतील